कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि दसरा सण साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना राज्य सरकारनं काल जारी केल्या या मार्गदर्शक सूचनांनुसार देवीच्या मूर्तींची उंची सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपर्यंत तर घरग्ती देवीच्या मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे देवीचं आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत नवरात्र उत्सवात माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी देवी दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं या मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटलं आहे दसऱ्याच्या दिवशी होणारा रावण दहनाचा कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करुन त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करावं असंही राज्य सरकारनं सांगितलं आहे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप खासदार संभाजीराजे नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते आर्थिक मागास प्रवर्गाचा लाभ विशिष्ट समाजाला देता येत नाही शिवाय अशा निर्णयाने मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाचा न्यायालयीन लढा कमक्वत होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले

या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते

तीव्र श्वसन संक्रमण सारी आणि शीतज्वरासारखे आजाराचे रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधावेत तसंच सर्वेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी आणि इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे असे निर्देश म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिले छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची खासदार म्हणून नियुक्ती भारतीय जनता पक्षानं केली असून दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाकडूनच सोडवून घ्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते देशाचं लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना सर्व मिळून विरोध करणार असून याचं नेतृत्व शेतकरीच करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले

सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

मित्रांनो गांधीजींनी हा सांगितलेला जो विचार आहे हा विचार ऐकत असताना माझ्या मनामधे टॉलस्टॉयच्या एका कथेची आठवण झाली त्या टॉलस्टॉयच्या कथेमधे एक देवद्रत प्रसन्न होतो आणि तो समोरच्या काही इच्छा आकांक्षा लालसा असलेल्या माणसाला विचारतो की तुला काय हवंय तर तो म्हणतो मला ही जमीन हवीय मोठी जमीन हवीय

आणि मग तो माणूस पळत सुटतो लालसेपोटी पळत सुटतो आता मला जमीन हवीय मला आणखीन जमीन हवीय मला आणखीन जमीन हवीय आणि आपल्या सर्वांना त्या कथेचा शेवट माहितीये की तो इतका पळतो की उरी धाप लागून शेवटी तो खाली धापकीनी पडतो अन् त्याचा प्राणही जातो गांधीजींनी अतिशय नेमक्या शब्दामधे हे सांगितलेलंय की माणसांच्या लालसेसाठी हे सगळं जगही प्ररणार नाही

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजार पेठ खुली होत आहे मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून वगळलेल्या वस्तू भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं घनवट यांनी सांगितलं केंद्र सरकार योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले

या संबंधिचं एक परिपत्रक विद्यापीठानं काल जारी केलं विद्यापीठातल्या सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आल आहे दरम्यान खासदार डॉ भागवत कराड आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल आंदोलनकर्त्यांची भेट घेतली कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेणार असल्याचं खासदार कराड यांनी यावेळी सांगितलं

खासदार जलील यांनी महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह काल कन्नड गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते सरकारनं कायद्यात रुपांतर केलेली कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचं ते म्हणाले

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

त्यांचा पार्थिव देह काल रात्री उशीरा गावात आणला असून आज शासकीत इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन दिलं

मोटारसायकलद्वारे पृण्याहून परभणी इथं परतलेल्या आणि कोरोना विषाणू बाधित निघालेल्या परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या कोविड बाधित युवकासह तिघांचा यात समावेश आहे साथ रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून जिल्हा बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे

लहान मुलांचं आरोग्य सुद्रढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये मुलांना एनर्जी ड्रिंक देता येईल या पेयाची क्रती सांगत आहेत आय्र्वेदिय बालरोग तज्ज्ञ कविता फडणवीस आयर्वेदीय ऐनर्जी ड्रिंक याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे

आणि दीड पेला पाणी टाकून नीट मिक्स करा झाले खर्जुरादी मंथ तयार हे खर्जुरादी मंथ खूप छान एनर्जी ब्रस्टर म्हणून काम करतं पचायला हलकं असून थकवा दूर करतं यात पोटॅशियम मॅप्रेशियम कॅल्शियम भरप्र प्रमाणात असतं

त्यांनी काल औरंगाबाद महापालिकेत या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला

येत्या आठ ऑक्टोबरला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली

याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे

राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सध्या गावांना आयडीबीआय बँक दत्तक म्हणून देण्यात आली आहे मात्र या बँकेचा पीक कर्जाचा व्याज दर अधिक असल्यामुळे हा बदल करण्यात यावा असं आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे